उच्चआणितंत्रशिक्षणमंत्रीउदयसामंतयांनीआजमंत्रालयातप्रसारमाध्यमांशीबोलतानाहीघोषणाकेली पन्नासटक्केउपस्थितीनंमहाविद्यालयंसुरूहोतील असंत्यांनीसांगितलं याबाबतचीप्रमाणप्रणालीआणिनियमावलीतयारकरण्याचीजबाबदारीसंबंधितविद्यापीठांवरसोपवलीआहे

कोरोना संकट काळात महापालिकेला मदत करणाऱ्या हॉटेलांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात केली आहे

शहरातली पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी तसंच रस्त्यांवरची पार्किंग क्षमतासुधारण्यासाठी मुंबई पार्किंग अथॉरिटी स्थापन करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आहे हे प्राधिकरण रस्ते आणि वाहतूक विभागाअंतर्गत काम करेल वाहतूक शहरी नियोजन धोरण संशोधक त्यादी क्षेत्रातल्या कुशल लोकांचं पथक या प्राधिकरणाला सहाय्य करेल या प्राधिकरणासाठी सोळाशे कोटी रुपयाची तरतूद प्रस्तावित आहे संसदेच्यादोन्हीसभागृहांच्याकामकाजातआजतीनकृषीकायद्यांच्यामुद्यावरुनवारंवारव्यत्ययआला हेकायदेरद्दकरा यामागणीचाविरोधीपक्षसदस्यांनीराज्यसभेतपुनरुच्चारकेला शेतकरीविरोधातसंघर्षअसायलानको असंराष्ट्रपतींच्याअभिभाषणावरच्याचर्चेतदोन्हीसभागृहांच्यासंयुक्तसत्रातविरोधीपक्षनेतागुलामनबीआझादयांनीसांगितलं राज्यसभेतसकाळीप्रश्रोत्तराचातासतहकूबकरूनचर्चासुरुझाली प्रजासत्ताकदिनीझालेल्याहिंसकघटनांचीसर्वोच्चन्यायालयाच्यान्यायाधीशांच्यानेतृत्वाखाली निपक्षपातीचौकशीकरायचीमागणीबीजीडीनलावूनधरली तीनकृषीकायद्यांच्यामुद्द्यावरूनविरोधकांनीगदारोळकेल्यामुळेआजलोकसभेचका मकाजवारंवारतहकूबझालं दुपारीकामकाजसुरुझालंतेव्हाकाँग्रेस द्रमुक टीएमसी डावेपक्ष सपाआणि तिरपक्षसदस्यांनीहौद्यातयेऊनसरकारविरोधीघोषणादिल्या लोकसभासभापतीओमबिर्लायांनीशिस्तपालनाचंआवाहनकरूनहीगदारोळसुरुचराहिला प्रशोत्तराचातासहीत्यामुळेवायागेला आधीसंध्याकाळीसाडेचार त्यानंतरपाचआणित्यानंतरसातपर्यंतकामकाजतहकूबकरावंलागलं आदरातिथ्यक्षेत्रातल्यातज्ज्ञांचंमार्गदर्शन दृष्टीकोनआणिसंकल्पनांचीदेवाणघेवाणकरुनमहाराष्ट्रहेपर्यटनाचंग्रोथाजिनबनलंआहे असंप्रतिपादनपर्यटनमंत्रीआदित्यठाकरेयांनीकेलं

ञाअॅफडुईगबिझनेसच्यामाध्यमातूनउद्योगउभारण्यासाठीलागणाऱ्यापरवानग्याअधिकसुलभरितीनंमिळण्यासाठी सिंगलस्टॉप ंतसंच ंडेस्क यासंकल्पनासुरुकरण्याचाविचारशासनकरतअसून परवानेप्राप्तीसाठीहीसंकल्पनाप्रभावीठरणारआहे असंहीतेम्हणाले

अन्नआणिनागरीपुरवठामंत्रीतथाजिल्ह्याचेपालकमंत्रीछगन भुजबळ कृषीमंत्रीदादाजीभुसे यांच्यासहअन्यमान्यवरयावेळीउपस्थितहोते

मदानयांनीमुंबईतदिली

मुंबई शेअर बाजारात आजही तेजी कायम राहिली

नंद्रबारजिल्ह्यातल्यानवापुरतालुक्यातचारपोल्ट्रीफार्ममध्येबाराशेह्नअधिककोंबड्यामृतझाल्याचंसमोरआलंआहे

दरम्यान नागरिकांनीघाबरूननजाताकोंबडीचंमांसआणिअंडीयोग्यप्रमाणातशिजवूनखाण्याचासल्लाप्रशासनानंदिलाआहे

यानंतर अग्निशमन दलानं संबंधित रुग्णालयाला नोटीस बजावली आहे आणि चार महिन्यांत यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत अन्यथा ही रुग्णालयं बंद करण्याच्या कारवाईचा श्रीारा देण्यात आला आहे बीड जिल्हा नियोजनाचं काम करताना सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील असं आश्वासन सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं राज्य शासनानं नियोजन आराखडा मंजूर करून जानेवारीतच संपूर्ण निधी जिल्ह्यास उपलब्ध करून दिला आहे असं त्यांनी सांगितलं

मागील वर्षीच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं

रजनीश कुमार शुक्ल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली केंद्रीय सड़क परिवहन आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी खादी ग्रामोद्योग आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ महेश शर्मा यांचा सहभाग या कार्यशाळेत राहील विकेलतेपिकेलयोजनेसाठीजिल्हाविकासनिधीतल्यानाविन्यपूर्णयोजनेमधूननिधीचीतरतूदकरु असंआश्वासनसोलापूरचेजिल्हाधिकारीमिलिंदशंभरकरयांनीशेतकऱ्यांनाआजदिलं

त्यानंतरपहिल्यांदाचयास्थानकाचाकायापालटझालाआहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अत्याधूनिक आणि अद्ययावत फिरते दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली

गेल्या काही दिवसात थंडी गायब झाली होती मात्र काल रात्री काही प्रमाणात थंडी जाणवत होती आज सकाळी त्यात मोठी भर पडली अचानक वाढ झाल्यानं मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांचीही संख्या कमी दिसली मराठवाङ्याच्या काही भागात काल रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली विदर्भात बऱ्याच ठिकाणी ते लक्षणियरीत्या घसरलं होतं तर मध्य महाराष्ट्रात ते सरासरीपेक्षा काहीसं कमी होतं येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर राज्यात तिरत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे